प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बिहार मध ज्ञाष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या लोकसभा निवडणूक प्रचार अभियानाची कली सुरुवात जम्मू कश्मिरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालखिा चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान केंद्रीय राखीव पोलीस दलाचतीन तर दोन पोलीस जवान शहीद भारत आणि पाकिस्तानदरम्यानची समझौता एक्सप्रस्तआजपासून होणार सुरू दुबई टर्निस अजिंक्यपद स्पर्धेत स्टेफानोस सितसिपासचा पराभव करुन रॉजर फडिररनं पटकावलं

ही योजना म्हणजमुक्त उ ांडिया उपक्रमाचं उत्तम उदाहरण असून या कारखान्यात साडस्तित लाख रायफलची निर्मिती क्वीी जाणार आह विमुळ ि दश्वीची सुरक्षा अधिक मजबूत व्हायला मदत होणार असून रोजगारही निर्माण होणार आहव्त त्यानंतर कौहार श्व प्रधानमंत्री सार्वजनिक सभखी संबोधित करतील

हंदवाडा भागात दहशतवादी घुसल्याची गुप्त बातमी मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी आणि पोलीसांनी गुरुवारी संयुक्त शोधमोहीम हाती घस्त्री होती त्यावर्छी ही चकमक सुरु झाली होती

असं त्यांनी सांगितलं

आपल्या सरकारनं संरक्षण क्षद्व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी काय पावलं उचलली हस्तिांगून काँग्रस्मिं दिलख्या गरीबी हटाव घोषणध्ति त्यांनी टीका क्ली

आज संध्याकाळी राष्ट्रपती ईश योगकेंद्रालाही भटीदणीर आहस्त कतार चरिजशिखे तमिम बीन अहमद बीन खलिफा अल थानी यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन बातचीत कली कतार बरोबरच सिंबंध अधिक दृढ करायला आपलं प्राधान्य राहिल असं प्रधानमंत्र्यांनी यावछी सांगितलं कतार भारताचा जवळचा मित्र दक्षअसून ही मैत्री अधिक घनिष्ठ व्हावी अशी अपक्षी त्यांनी व्यक्त कली

दहशतवादामुळं शांती आणि सुरक्षा धोक्यात यत्तअसून दहशतवादाचा धोका वाढल्याबद्दल मोदी यांनी चिंता व्यक्त कली जम्मू आणि कश्मिर बाबत भारताची भूमिका ही नह्मीच स्पष्ट राहिली आहा ज़म्मू आणि कश्मिर हा भारताचा अविभाज्य भाग असून यासंबंधीच मुद्दिजेहीच भारताची अंतर्गत बाब राहिली आह